निकोबार बेटांवर मान्सुनचं आगमन टाळेबंदी देशव्यापी टाळेबंदीचा चौथा टप्पा आजपासून सुरु होत आहे

या टप्प्यात आणखी सवलती देताना केंद्रानं राज्यांना रेड ऑरेंज आणि ग्रीन झोन्सची रचना बदलण्याची मुभा दिली आहे केंद्रानं ठरवून दिलेल्या निकषांनुसार जिल्हे उप विभाग किंवा नगर पालिकांची देखील या झोन्समध्ये विभागणी करता येईल कंटेनमेंट झोन्समध्ये वैद्यकीय आणि अत्यावश्यक पुरवठा वगळता अन्य कोणतीही कामे करण्यावर बंदी कायम राहील वैद्यकीय किंवा सुरक्षा सेवांखेरीज सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवास श्रमिक विशेष रेल्वेखेरीज अन्य रेल्वेगाड्या मेट्रो शाळा महाविद्यालयं शैक्षणिक प्रशिक्षण आणि शिकवणी वर्ग रेस्टॉरंट हॉटेल किंवा कोणतीही आदरातिथ्य सेवा चित्रपट गृहं व्यायाम शाळा मॉल्स मनोरंजन पार्क्स किंवा गर्दीची अशी कोणतीही ठिकाणं धार्मिक स्थळं सर्व राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम चौथ्या टप्प्यातही बंदच राहतील

यापूर्वी वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांची शासनाच्या सर्व विभागांनी या कालावधीत काटेकोर अंमलबजावणी करावी

विभागनिहाय सूट देण्यासंदर्भात योग्य त्या सूचना वेळोवेळी दिल्या जातील असंही त्यांनी या आदेशात म्हटलं आहे

मेडिकल कॉलेज आणि ससून रुग्णालयातील कोरोना बाधित रुग्णांवर बीसीजी लसीच्या प्रयोगाला सुरुवात झाली आहे राज्यात कोरोनाबाधितावर करण्यात येणार्याज बीसीजी लसीचा हा पहिलाच प्रयोग आहे ज्या देशात क्षयरोग किंवा कृष्ठरोग अजून अस्तित्वात आहे तिथं निरोगी बालकांमध्ये जन्मानंतर लगेचच बीसीजीची एक मात्रा देण्याची शिफारस केली जाते लहान बालकांना दिल्या जाणाऱ्या या लसीचा प्रयोग कोरोनाबाधितांवर करण्यासाठी हाफकिन संस्थेनं पुढाकार घेतला आहे

यारुग्णांवर होणार्याआ परिणामाचा अभ्यास केल्यानंतरच बीसीची लसीच्या वापराबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल

यापूढे कोणतंही उद्योग क्षेत्र सार्वजनिक उद्योगांसाठी राखीव राहणार नाही

पंतप्रधान ई विद्या हा अंकीकृत शिक्षणासाठीचा बहुमुखी प्रकल्प लवकरच सुरू करण्यात येणार आहे

विद्यार्थ्यांसाठी विचारांची देवाणघेवाण होऊ शकेल अशी सत्र सुरू करण्यात आली आहेत असं सांगून वित्त मंत्र्यांनी राज्यांना शैक्षणिक उपक्रमात अधिकाधिक सहभागाचं आवाहन केलं

प्रत्येक पंचायत समिती स्तरावर सार्वजनिक आरोग्य चाचणी प्रयोगशाळा तर प्रत्येक जिल्ह्यात साथ रोग उपचार केंद्र स्थापन केल्या जाणार आहेत

वित्तमंत्र्यांनी जाहीर केलेले उपाय आणि सुधारणांमुळे देशाच्या आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रांवर परिवर्तनात्मक परिणाम होईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे या उपायांमुळे उद्योजकता सार्वजनिक क्षेत्रातील कारखाने आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असं त्यांनी एका ट्विटमध्ये म्हटलं आहे उद्योग जगतातील फिक्की असोचॅम आणि भारतीय उद्योग महासंघाने देखील आत्मनिर्भर भारत आर्थिक पॅकेजच्या पाचव्या टप्प्याचं स्वागत केलं आहे राज्य सरकारांना बाजारपेठेतून पैसे उभारण्यासाठी अधिक सवलत दिल्याने या अवघड काळात त्यांना आपली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडता येईल खासगी क्षेत्राला अधिक अवकाश देण्याचे पाऊल धाडसी असून दीर्घकाळात अर्थव्यवस्थेवर त्याचा अतिशय सकारात्मक परिणाम होईल असं या संस्थांनी म्हटलं आहे

सिंधूदर्गमध्ये संस्थात्मक विलगीकरण करण्याची क्षमता जवळपास संपत आल्यानं आणि जिल्हयातल्या वैद्यकीय सुविधांना मर्यादा असल्यानं तसंच येणारे नागरिक आणि स्थानिक यांच्यात वाद निर्माण होऊन कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्यानं मुंबई पुणे आणि राज्याच्या इतर प्रतिबंधित भागातून येणाऱ्यांना ई पास परवाने देऊ नयेत अशी मागणी जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी पोलीस आयुक्त आणि संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे

नांदेड जिल्ह्यात दोन संशियत रुग्ण चाचणीसाठी स्वॅब अर्थात घशातील द्रव दिल्यानंतर पळून गेले आहेत बीड जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळल्याने माजलगाव गेवराई आणी बीड तालुक्यातील काही गांवे आणी परिसर पुढील अनिश्वित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात येवून संचारबंदी लागू करण्यात आली आहे

दरम्यान जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रखरखत्या उन्हात मान्सूनपूर्व शेती मशागतीची कामे सुरू केली आहेत पेरण्यांना अवघा महिना शिल्लक असतानाच या शेती मशागतीच्या कामांना वेग आल्याचे जिल्ह्यातील चित्र आहे सतत दुष्काळ वादळी वाऱ्यासह गारपीट अवकाळी पाऊस अशी संकटे येवूनसुद्धा शेतकरी राजा परिस्थिती आणि कोरोनाशी झूंज देत नव्या उमेदीने शेतात व्यस्त होत खरिपातील पिकांचे नियोजन करीत आहे

लातूर जिल्ह्यात काही नागरिक प्रशासनाच्या परवानगी शिवाय येत असून नागरिकांनी सतर्क राहन त्याची माहिती प्रशासनाला ताबडतोब देणे गरजेचे आहे त्यामुळे सर्वांनी दक्ष राहून या बाबतीत काळजी घ्यावी असं आवाहन पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले आहे टाळेबंदीमुळे गेली दोन महिने पोलिस कर्मचारी आणि अधिकारी अहोरात्र सेवा बजावत आहेत मात्र आगामी काळातील सण लक्षात घेता पोलिसांवरचा ताण कमी करण्यासाठी राज्यानं केंद्रीय पोलिस दलाची मागणी केली केली होती त्यातील वीस तुकड्यापैकी नऊ तुकड्या राज्यात दाखल झाल्या असून मुंबई पुणे मालेगाव औरंगाबाद आणि अमरावती या ठिकाणी या तुकड्या तैनात करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल दिली

या विद्यार्थिनींचा सध्या रमजानचे उपवास सुरु आहेत

अन्नधान्याअभावी त्यांची उपासमार सुरू होती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या सूचनेनुसार पनवेलचे तहसीलदार अमित सानप यांनी कार्यवाही करून तातडी या कुटुंबियांना मदत दिली

नांदेड जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता उपनिबंधक कार्यालय प्रादेशीक तसेच उपप्रादेशीक परिवहन अधिकारी यांची कार्यालय काही अटींवर आजपासून सुरू करण्याची परवानगी जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी दिली आहे

टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर गरीब कुटुंबांना रोजगार नसल्यामुळे आर्थिक झळ पोहोचत होती मात्र स्वयंपाकाचा गॅस मोफत मिळाल्यामुळे ह्या कुटुंबांना फार मोठा आधार मिळाला आहे घरोघरी उज्वला योजनेच्या माध्यमातून निर्जंतुकीकरण करून सिलेंडर पोहोचविले जात आहेत आमच्या ठिकठिकाणच्या बातमीदारांसह मंजिरी गानू पुणे एयर इंडीया विमानांच्या तिकीटांची आगाऊ नोंदणी सध्या बंद असल्याचं एयर इंडीयानं स्पष्ट केलं आहे सरकारकडून निर्देश आल्यानंतरच पुन्हा तिकीट आरक्षण सुरु होईल असं कंपनीनं म्हटलं आहे काही माध्यमांमध्ये याबाबत चुकीची माहिती प्रसारित होत आहे विमान सेवा सुरु होण्याबाबत अधिकृत माहितीसाठी प्रवाशांनी एयर इंडीयाच्या ट्विटर हँडलचं अनुसरण करावं असा सल्लाही कंपनीनं दिला आहे फास्टॅग अवैध किंवा कालबाह्य फास्टॅग असलेल्या वाहनांवर द्प्पट पथकर आकारला जाईल असं केंद्रीय रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्रालयानं सांगितलं आहे अवैध किवा कालबाह्य फास्टॅगसह एखादं वाहन पथकर नाक्यांवर फास्टॅगच्या रांगेत आल्यास त्याला नियमानुसार दृप्पट शुल्क भरावं लागेल यापूर्वी केवळ फास्टॅग नसलेल्या आणि चुकीच्या रांगेत आलेल्या वाहनांनाच द्प्पट शुल्क आकारण्यात येत होतं चकमक गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यातील आलदंडी गुंडुरवाही गावानजिकच्या जंगलात आज नक्षल चकमकीत पोलिस उपनिरीक्षक धनाजी होनमने आणि शिपाई किशोर आत्राम हे शहीद झाले या चकमकीत तीन जवान जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे

आज अंदमान बेटांवरही मान्सून सक्रीय होईल अशी अपेक्षा आहे

इकडे राज्यात काल वऱ्हाड आणि खान्देशातले काही जिल्हे वगळता पावसानं इतर सर्व जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह तुरळक ठिकाणी हजेरी लावली

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तुम्ही मात्र घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार